मात्र त्यांच्या निवृत्ती वेतन आणि मानधनाबाबत आपण बैठक घेतल्याचंही त्या म्हणाल्या

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या दिव्यांग आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वसातीगृहांच्या अनुदानात पंधराशे रुपयांची वाढ करण्यात येईल अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेमंत टकले यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करत या वसतीगृहांचं बंद असलेलं परिपोषण अनुदान सुरू करून या रकमेत वाढ करण्याची मागणी केली सध्या या वसतीगृहांना मिळणारं नऊशे रुपयांचं अनुदान तुटपुंज असल्याचं बडोले यांनी मान्य केलंहा निर्णय येत्या महिनाभरात घेतला जाईलअसं ते म्हणाले यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही सदनातल्या संबंध सदस्यांची बैठक घ्यावी अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली

ओला आणि उबेर या खाजगी सेवांचे टॅक्सीचालक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत या संपामुळे मुंबईत नेहमी अनुभवास येणारी वाहतुक गोंडीची परिस्थिती काहीशी निवळली असली तरी प्रवाश्यांना त्रासदायक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे अॅप आधारित या सेवांमधील गैरव्यवस्थापनामुळे चालकांना मिळणा या अंतिम मोबदल्यात घट होत असल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेनं हा बंड पुकारला आहे प्रवाश्यांच्या सोयीसाठी वाहतुक अधिका यांनी काळीपिवळी टॅक्सी संघटना तसंच बेस्ट प्रशासनाला जास्तीत जास्त सेवा रस्त्यावर उतरवण्याची सूचना केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा महसूल जमा करण्यामध्ये संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे

गौण खनिज उत्खननातून जादा महसूल मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली वन विभागातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातल्या खांडगेदरा या गावान राज्यात दुसरा क्रमांक मिळविला असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी माहिती संगमनेर श्वेले वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी दिली ग्रामस्थांच्या सहभागातून वनव्यवस्थापन कार्यक्रम वन विभागातर्फे राबविण्यात येतो नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात राजमोही फाट्याजवळ अँपरिक्षा आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार एक गंभीर जखमी झाला आहे

शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील पशुधन जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरणासाठी घेवून जावे विशेषतः गाय म्हैस आणि बैल यांचं प्राधान्यानं लसीकरण करून घेण्यासाठी जवळच्या पश्वैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पश्संवर्धन उपआयुक्त यांनी केलं आहे पालघर जिल्ह्यात अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत मात्र काल मध्यरात्री जिल्ह्यातल्या बोईसर सह ात्रेर अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली

मात्र ढगाळ वातावरण अजुनही कायम आहे